जलद चाचण्या तत्काळ विलगीकरण आणि योग्य उपचार यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत होत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं ट्वीटमध्ये म्हटलं आहे

दरम्यान कोरोना संसर्ग आणि त्यासंबंधीच्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली होती

गजरात न्यायालय मास्क आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचा भंग करणाऱ्यांना शिक्षा म्हणून कोविड केंद्रात सेवा करण्यास सांगणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली उच्च न्यायालयाच्या या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं शक्य नसल्याचं सांगत गुजरात सरकारनं या आदेशाला विरोध केला आहे राज्य सरकारच्या याचिकेत तथ्य आढळल्यानं सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देतानाच कोरोना संदर्भातल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना गुजरात सरकारला केली पतधोरण आढावा रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरणाचा आढावा जाहीर केला चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा विकास दर शून्य टक्क्यांच्या वर येईल असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे मात्र पहिल्या तिमाहीतल्या घसरणीमुळे या वर्षाअखेर मात्र हा विकास दर उणे साडेसात टक्के राहाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे ग्रामीण क्षेत्र अधिक तेजीत असण्याचा अंदाज आहे बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी प्रमुख व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं जाहीर केलं

नौदल प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

देशाच्या सीमाचं निर्भीडपणे रक्षण करणाऱ्या आणि संकट काळात देशातल्या नागरिकांना तत्परतेनं मदत करणाऱ्या नौदलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे गृह मंत्री अमित शाह आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट् विधान परिषद राज्य विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे ही जागा यापूर्वी भाजपाकडे होती पुणे शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगांवकर विजयी झाले आहेत नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीनं बाजी मारली असून अभिजीत वंजारी यांचा विजय निश्वित आहे अधिकृत घोषणा बाकी आहे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात कोणत्याही उमेदवाराला आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही त्यामुळे द्सऱ्या पसंतीची मतमोजणी आता सुरू होत असून पहिल्या पसंतीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत हैदराबाद हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे

या वेळी नागालँडचे मुख्यमंत्री निंफू रिओ उपस्थित होते

या रस्ते प्रकल्पामुळे नागालँडमध्ये रोजगाराला चालना मिळणार असून आरोग्य सेवा पुरवठा यांच्या जलदगतीनं उपलब्ध होतील कलभषण केस भारतीय उच्चायुक्त कार्यालयाचे प्रतिनिधित्व करणारे शाहनवाज नून हे कुलभूषण जाधव प्रकरणात अधिकृत अधिकारी नाहीत असे भारताने स्पष्ट केले आहे पाकिस्तानकडून त्यांच्यावर दबाव टाकून दुसऱ्या प्रकरणाबरोबर कुलभूषण प्रकरणातही अनधिकृत निवेदन देण्यास भाग पाडत आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

यानुसार या सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केवळ एक महिन्याचा प्रवासी व्हिसा दिला जाणार आहे

तसंच कम्युनिस्ट पार्टींच्या सदस्यांना एका वेळच्या प्रवासासाठीच व्हिसा दिला जाणार आहे हे निर्बंध तातडीनं लागू होणार आहेत

पाकिस्तानचे बांगलादेशातील उच्चायुक्त इम्रान अहमद सिद्दीकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीवेळीच हसीना यांनी हे विधान केलं

नो दोराई आणि फागुन हावे या चित्रपटांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असोन नो दुराई दिग्दर्शक तनिम रेहमान अन्घशू यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून घोषित करण्यात आलं आहे नो दुराई चित्रपटानं इतरही अनेक विभागांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत अपघात राजस्थानमधल्या सुलतानपूर जवळ एक ट्रक आणि बोलेरो गाडी यांच्यामध्ये आज पहाटे झालेल्या अपघातात बोलेरोमधल्या पांच जणांचा मृत्यू झाला ओलांडून पुढे जाताना ट्रकनं गाडीला समोरून धडक मारल्यानं हा अपघात झाला

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे